या सर्व ग्रामपचायतींसाठीची मतमोजणी आज होत असली आणि निकालही आजच अपेक्षित असले तरी या निवडणुका पक्षांच्या झेंड्याखाली न होता स्थानिक पातळीवरील पॅनलमध्ये लढवल्या जात असल्याने कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळाली ते कळायला जरा वेळच लागेल सीमा भाग अभिवादन कर्नाटकात गेलेला महाराष्ट्राचा प्रदेश राज्यात परत आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटले आहे

कर्नाटकव्याप्त मराठी भाषक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार असल्याचे ठाकरे यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या सीमालढ्यात सहभागी असलेल्या सर्वांना अभिवादन केले कर्नाटकव्याप्त शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी निर्धाराने लढत राहणे हीच सीमा लढ्यातल्या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे पवार यांनी म्हटले आहे

नागपूरप्रमाणे इतर शहरांनाही वाहतूक सुव्यवस्थेसाठी लवकरच बॉडी वोर्न कॅमेरे देण्यात येतील अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली नागपूर पोलीसांच्या वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना दोनशे बॉडी वोर्न कॅमेरांचे वितरण करताना ते बोलत होते वाहनधारक वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करतात अशा वेळी पोलिसांनी थांबविल्यास वाद निर्माण होतो

अशा प्रसंगी पोलिसांना बॉडी वोर्न कॅमेऱ्यांची मदत होणार आहे या कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्डिंगची सुविधा आहे

नलिनी देवपुजारी स्मृती जीवनगौरव पुरस्कार काल नितीन गडकरी यांना देण्यात आला

ग्रीन इंडिया मिशन वातावरणातील आणि जमिनीतील प्रद्षण नियंत्रित करण्यासह वाढलेले कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज निर्माण झाली असून जंगली वृक्ष पिके आणि पशुधन या त्रिसूत्रीवर अधिक भर देत ग्रीन इंडिया मिशन प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे मत दिल्लीतल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ

भास्कर यांनी व्यक्त केले आहे ते काल अकोल्यात डॉ

त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिद शंभरकर यांनी त्या परिसरातील कोंबड्या आणि इतर पक्षांची तपासणी करुन त्या नष्ट करण्याचे तसेच त्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत तसेच हा रोग जिल्ह्यातील इतर ठिकाणी पसरु नये यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत

वन विभागाने काल ते ताब्यात घेऊन त्यांची बर्ड फ्लूची तपासणी करण्यासाठी त्यांचे अवशेष पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत गेल्या आठवड्यात दापोलीत सर्वप्रथम बर्ड फ्लूची लागण झालेला मृत कावळा आढळला होता त्यानंतर त्याच परिसरात तसेच रत्नागिरी आणि राजाप्रमध्ये मृत कावळे आढळले होते चंद्रपुर जिल्हा बर्ड फ्ल राज्यात अनेक ठिकाणी बर्ड फ्लूची लागण झाली असली तरी पक्षांचा मोठा अधिवास असलेल्या ताडोबा प्रकल्पात अजून तरी याची लागण झालेली नाही त्यामुळे ताडोबा अभयारण्य पर्यटकांसाठी अद्याप सुरक्षित असून येथे पर्यटकांना कोणताही धोका नाही काही दिवसांपूर्वी ताडोबात पक्षी मेल्याच्या अफवा पसरल्या होत्या पर्यटकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ताडोबाचे सहायक वनसंरक्षक जी

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून दिंडोरी तालुक्यातील वणी येथे दोन कंटेनर अडविण्यात आले या कंटेनरमधून सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक होत असल्याचे आढळून आले पोलिसांनी दोन कटेनर आणि प्रतिबंधित गुटखा तसेच सुगंधित तंबाखू असा सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे दादर केवडिया दादर केवडिया अतिजलद रेल्वे गाडीला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवत आरंभ केला

जाता येता बोरिवली वलसाड सूरत भरूच आणि वडोदरा या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे

सिंधुदर्ग चिपी विमानतळ सिंधुदूर्गातल्या चिपी विमानतळासंदर्भात तांत्रिक बाबी लवकरात लवकर पूर्ण करून विमानसेवा लवकरात लवकर सुरु होईल अशी अपेक्षा सिंधुदुर्गचे संपर्कमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे सामंत यांनी काल चिपी विमानतळाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

कमळाच्या विविध प्रजातींच्या संवर्धनाचा निर्धार असलेल्या या मोहिमेला खामगाव शहरातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे

इफ्फी एक्कावन्नावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे इफ्फी सध्या गोव्यात पणजीमध्ये सुरू आहे

भारतीय चित्रपटांचा समावेश असलेल्या विभागाचे म्हणजे इंडियन पॅनोरमाचे उद्घाटन काल झाले महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी झाले असले तरी चित्रपटांचे प्रदर्शन आणि इतर गोष्टी कालपासून सुरू झाल्या भारतीय चित्रपटांचा समावेश असलेल्या विभागाचे म्हणजे इंडियन पॅनोरमाचे उद्वाटनही काल झाले

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचा अप अप अँड अप हा चित्रपट यंदा या विभागात दाखवला जाणार आहे

मंगेश जोशी दिग्दर्शित कारखानिसांची वारी सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती दिग्दर्शित जून आणि शशांक उदाप्ररकर दिग्दर्शित प्रवास असे तीन मराठी चित्रपट या महोत्सवात आहेत यंदा भानू अथय्या यांना श्रद्वांजली म्हणून गांधी निशिकांत कामत यांना श्रद्वांजली म्हणून डोंबिवली फास्ट आणि डॉक्टर श्रीराम लागू यांना श्रद्धांजली म्हणून एक दिन अचानक हे चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत दादासाहेब फाळके यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त कालियामर्दन लंकादहन राजा हरीशंद्र आणि श्रीकृष्ण जन्म हे चार अतिशय जूने चित्रपट दाखवले जाणार असून ते या महोत्सवाचे आकर्षण आहे

अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण श्रद्धा निधी अभियानाच्या अंतर्गत राममंदिर ते राष्ट्रमंदिर या विषयावर साध्वी ऋतभरा देवी यांची काल पुण्यात जाहीर सभा झाली त्यावेळी त्या बोलत होत्या रिजिज् केंद्र सरकारने क्रीडा विषयक ध्येय धोरणांमध्ये अनेक बदल केले आहेत पण एवढ्यावरच न थांबता जागतिक दर्जाचे क्रीडा प्रशिक्षक देखील निर्माण व्हायला हवेत जेणेकरून आपल्या खेळाडूंना परदेशात न जाता त्यांना इथेच प्रशिक्षण मिळेल अशी अपेक्षा केंद्रीय क्रीडा मंत्री कीरेन रिजिजु यांनी काल पूण्यात व्यक्त केली खेलेगा इंडिया या क्रीडा संस्थेच्या स्पोर्ट्स इंकलाब या योजनेचा दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेती टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने टाकलेला चेंडू रिजिजू यांनी उपस्थितांमध्ये टोलवून दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले क्रीडा प्रशिक्षण माध्यमातून सक्षमीकरण हा या योजनेचा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले

यामध्ये महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला असून कोल्हापूरची आशिया पदक विजेती पैलवान स्वाती शिंदे आणि अहमदनगरची भाग्यश्री फंड या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत

पहिल्या डावात भारताच्या शेवटच्या फलंदाजांनी चांगला खेळ करत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला जवळपास गाठले आता ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव गडगडला असून त्यांचे पहिले चार गडी झटपट बाद झाले आहेत

आकाशवाणी प्णे केंद्रावरचे प्रादेशिक बातमीपत्र संपले

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार